त्यात राज्यातल्या नागपूर रामटेक वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर आणि यवतमाळ वाशिम या सात मतदारसंघांचा समावेश आहे या सात जागांसाठी एकूण एकशे सोळा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा आज शेवटचा दिवस आहे

उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होईल

लोकांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाची सव्याज परतफेड विकासाच्या रुपात करण्याची ग्वाही भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे ते आज लातूर जिल्ह्यात औसा िंग निवडणूक प्रचारसभेत बोलत होते

पून्हा सत्तेत आल्यावर शेतक यांना तसंच साठ वर्षांवर वय असलेल्या छोट्या दुकानदारांना निवृत्ती वेतन देणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं पाणी टंचाईवर कायमस्वरुपी उपाययोजना करणार असून आगामी काळात पाण्यासाठी स्वतंत्र जलशक्ती मंत्रालय सुरु करु असं ते म्हणाले सशक्त भारत आणि सुशासन हा आमचा मंत्र आहे दहशतवादाचं समुळ उच्चाटन करणार असून देश सुरक्षित हातात आहे असं मोदी म्हणाले विरोधकांचा मात्र आपल्या वीर जवानांवर विश्वास नाही काँप्रेस आणि मित्रपक्षांचे विचार देशविरोधी आहेत मतांसाठी त्यांनी सुरक्षेकडे डोळेझाक केली याऊलट राष्टवाद हीच आमची प्रेरणा आहे असं मोदी म्हणाले शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मूख्यमंत्री देवेंद्र फडनवीसही यावेळी उपस्थित होते पीक विमा योजनेत शेतक यांची अडवणूक करणा या विमा कंपन्यांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात प्रधानमंत्र्यांकडे केली फडनवीस यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं काँग्रेस आपल्या जाहीरनाम्यातून पाकिस्तानची भाषा बोलत असून अशा लोकांना धडा शिकवण्याची हीच वेळ आहे असं ते म्हणाले

दोन खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर बंदी घालण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनं केली आहे केंद्र सरकारच्या योजना आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचं गुणगान करत या वाहिन्या निवडणूक आचार संहितेचं उल्लंघन करत आहेत असा आरोप काँग्रेसनं केला आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरविटणीस सचिन सावंत यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळानं काल निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली

शांतीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे ही रोकड नेमकी कुणासाठी आणि कुठं नेली जातेय याबाबत समाधानरकारक उत्तरं रोकड नेणाऱ्या मोटार चालकानं न दिल्यामुळं त्यांच्याविरुद्ध ही कारवाई केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

जळगाव जिल्ह्यात काही भागांत काल संध्याकाळी भूकंपाचा धक्का जाणवला

त्यामुळे परिसरात भितीचं वातावरण निर्माण होऊन धावपळ उडाली

राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाङ्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे विरत्र हवामान कोरडं राहील